यासाठी बोलावलेल्या विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी एका ओळीचा प्रस्ताव मंजुरीसाठी सभागृहापुढं ठेवला

विधानसभा अध्यक्ष तम्मीनेनी सीताराम यांनी हा प्रस्ताव मंजूर झाल्याची घोषणा केली त्यानंतर त्यांनी हे अधिवेशन संस्थगित केलं राज्यघटनेनुसार आता केंद्र सरकारनं याबाबत निर्णय घ्यायचा आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता दहाच दिवस उरले असल्यानं प्रचाराला वेग आला आहे राजकीय पक्षांचे नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत

भारताच्या अंतर्गत बाबीमधे बाह्य हस्तक्षेपाला वाव नसल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे ते काल नवी दिल्ली क्वे एका कार्यक्रमात बोलत होते पूर्णपणे भारतीय संसदेच्या आणि भारत सरकारच्या अखत्यारित असलेल्या बाबींमधे परदेशी संस्था हस्तक्षेप करत आहेत याबद्दल चिंता वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं अशा हस्तक्षेपाचे प्रयत्न अनावश्यक असल्याचं सांगत भविष्यात अशा विषयांवर वक्तव्य करण्यापासून परदेशी संस्था दूर राहतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली एक परिपक्व प्रजासत्ताक आणि लोकशाही राजकीय व्यवस्था म्हणून भारत आपल्या नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहे

आम आदमी पक्ष देशातल्या विभाजनवादी शर्क्तींना पाठिंबा देत आहे असा आरोप केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह यांनी केला दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी रिठाला क्रे घेतलेल्या प्रचारसभेत ते काल बोलत होते जवाहरलाल नेहरू विद्यापीठात भारताविरोधी घोषणा देणाऱ्यांविरोधात खटला चालवण्यासाठी पोलीस परवानगी देत नाहीत असं सांगत त्यांनी दिल्ली सरकारवर जोरदार टीका केली गेल्या विधानसभा निवडणुकी दरम्यान आम आदमी पक्षानं दिलेली आबासनं त्यांच्या सरकारनं पूर्ण केलेली नाहीत असं ते म्हणाले दरम्यान आम आदमी पक्षाचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बवाना आणि नरेला क्वे रोड शो करत आपल्या उमेदवारांसाठी प्रचार केला गेल्या पाच वर्षात आप सरकारनं रस्ते वीज पाणी आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याचा दावा केजरीवाल यांनी यावेळी केला दुसरीकडे विविध प्रचारसभांमध्ये काँग्रेसनं भाजपा आणि आम आदमी पक्षावर टीका केली या दोन्ही पक्षांनी दिल्लीसाठी केलेल्या कामांचा हिशेब द्यावा अशी मागणी काँग्रेसनं केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून गुजरातमधे गांधीनगर क्वें आयोजित तिसऱ्या जागतिक बटाटा परिषदेचं उद्घाटन करतील चार दिवस चालणाऱ्या या परिषदेत बटाट्याशी संबंधित सर्व घटकांना या क्षेत्राशी निगडीत मुद्द्यांवर संशोधनावर भावी योजनांवर विचार विनिमय करण्यासाठी एक मंच मिळणार आहे या परिषदेत सहयोगी देश म्हणून नेदरलँड सहभागी होणार आहे

नवी दिल्लीच्या करियप्पा संचलन मध्येगात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्रसेनेच्या संचलनाला उपस्थित राहतील यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रतिभावान छात्रसर्विकांना पुरस्कार प्रदान केले जातील प्रधानमंत्री मोदी छात्रसेनेच्या विविध तुकड्यांच संचलन आणि गार्ड ऑफ ऑनर पाहणार आहेत त्यानंतर ते छात्रसर्निकांना मार्गदर्शन करतील बोडोलँड संघटनांबरोबर झालेल्या त्रिपक्षीय शांती करारामुळे बोडो समुदायाच्या लोकांची संस्कृती अबाधित राहील असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे काल कोक्राझार जिल्ह्यातल्या बोडोफा हाऊस क्वि झालेल्या या करारा नंतर आनंदी बोडो वासियांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या विराग आणि उदालगुडी जिल्ह्यात देखील या कराराचं स्वागत केलं गेलं

एअर डियातले आपले शंभर टक्के समभाग विकण्यासाठी केंद्र सरकारनं निविदा मागवल्या आहेत याबाबतचं प्राथमिक निवेदन काल सरकारनं जारी केलं

टी

एकोणीस वर्षाखालच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत भारताचा सामना आज ऑस्ट्रेलियाशी होणार आहे

अ गटात सहा गुणांसह भार अग्रस्थानी असून ब गटात ऑस्ट्रेलिया चार गुणांसह दुस या स्थानावर राहिला आहे ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत भारताचा लिएंडर पेस आणि लट्ट्वियाची जेलेना ओस्तापंको या जोडीचा दुस या फेरीतला सामना आज अमरिकेचा बेथानी मर्टेक्र सँड्स आणि ब्रिटेनची जर्मी मर्रे या जोड़ीशी होणार आहे काल राफेल नादाल स्तान वावरिंका डोमिनिक थिएम आणि सिमोना हालेप यांनी आपापल्या गटात एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला पुरुष एकेरीत अग्रमानांकित राफेल नादालनं निक किर्जियोसला चार सेट्सच्या उत्कंठावर्धंक सामन्यात हरवलं उपांत्यपूर्व फेरीत राफेलचा मुकाबला ऑस्ट्रियाच्या पाचव्या मानांकित डोमिनिक थिएमशी होईल तिसऱ्या खेलो ष्टिया स्पर्धेत पदकं पटकावणा या महाराष्ट्रातल्या सर्व खेळाडूंना पुरस्कार देण्याची घोषणा महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी काल नागपूर क्रि केली

जनतेतून थेट सरपंच निवडीचा निर्णय रद्द करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाला महाराष्ट्रातल्या हजारो ग्रामपंचायतींनी विरोध केला आहे

केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेले राज्याचे प्रश्न जलदगतीनं सोडवण्यासाठी खासदारांची समिती नेमण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातल्या सर्व खासदारांची सद्याद्री अतिथीगृहात बस्के घेतली यावेळी केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेल्या प्रशांबाबत विषयनिहाय गट करून कसोशीनं पाठपुरावा करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं चीनमधे झालेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी काल आरोग्य संस्था आणि रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेतला सुदान यांनी केंद्रीय गृह सचिव राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव नेपाळलगतच्या पाच राज्यांचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांसोबत व्हिडिओ कॉन्फेरॅसिंगद्वारे कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठीच्या तयारीचा आढावा घेतला